याप्ढे तंत्रज्ञानए कृत्रिम ब्द्धीमत्ता यासह स्क्ष्मए लघ् आणि मध्यम उद्योगांमध्येही जर्मनीनं गुंतवणूक वाढवावीए यासाठी आवश्यक ते सहकार्य करण्याची राज्याची तयारी असल्याचं म्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं जर्मनीचे राजदूत वॉल्टर जे लिन्डर यांनी म्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतलीए त्यावेळी ते बोलत होते प्ण्यात व्यवसाय उभारणीसाठी जर्मन उद्योजकांनी विशेष पसंती दर्शविलेली आहे

या पार्श्वभूमीवर उभय देशातील संबध अधिक वृद्धींगत व्हावे यासाठी परस्पर समन्वयानं काम करण्यासंबधी या भेटीत चर्चा करण्यात आली

भारतातील शहर आणि खेडे भागातील स्वच्छतेचा त्रैमासिक आढावा याद्वारे घेण्यात येणार आहे

कचरामुक्त शहर आणि हागणदारीमुक्त शहर याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी तसंच अधिकाधिक नागरिकांना प्रोत्साहित करणं हाही यामागील उद्देश आहे यामुळं एकत्रित काम करून सर्व समाज घटकातील लोकांना एकत्रित राहण्याचं ठिकाण म्हणून शहराकडं पाहता येईल

युनीसेफच्या सर्वेक्षणानुसार स्वच्छतेबाबत सुधारणा आणि आरोग्यसवयी याबद्दल या सर्वेक्षणात विशेष महत्व आहे याबद्दल सततची देखरेख आणि वर्तनबदली संदेश या दोन बाबींमुळं पिण्याच्या पाण्याचं दूषितीकरण थांबवण्यास मदत होत आहे जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंग शेखावत म्हणाले की पर्यावरणाच्या सर्व घटकांवर स्वच्छतेचा प्रभाव दिसतो यामध्ये भूगर्मातील पाणी जमिनीवरील पाणी माती आणि हवा तसंच आरोग्य यांचाही समावेश होतो स्वच्छ भारत अभियानामुळं पाणी दूषित होण्याचं प्रमाण कमी झालं याबद्दल त्यांनी अभियानाचं कौतुकही केलं

विधानसभेच्या जागावाटपासंदर्भात निर्णय झाला असल्याचंही त्यांनी सांगितलं

राज्यातील दुष्काळी परिस्थिती महायुती शासन चांगल्या प्रकारे हाताळत असल्याचं ते म्हणाले

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त दिल्लीत आयोजित एका कार्यक्रमात ते आज बोलत होते पुढील वर्षी बीएस सहा टप्प्यातील उत्सर्जन नियम लागू केल्यानंतर संबंधित परिणात दिसू लागतील असं जावडेकर यांनी सांगितलं

याप्रसंगी जावडेकर यांनी तीन मिनटांच्या कालावधीच्या लघू चित्रपट स्पर्धेची सुरूवात केली

जयशंकर यांनी म्हटलं आहे नवीन सरकारच्या पाच वर्षाच्या कालावधीत देशात अनेक चांगल्या बदलांची अपेक्षा असल्याचंही ते म्हणाले

जयशंकर आज दिल्लीत आयोजित एका कार्यक्रमात बोलत होते ते पुढं म्हणाले की भारताच्या विकासानेच शेजारी देशांचा देखिल विकास होणार आहे भारतीय व्यापाऱ्यांना परदेशात सुद्धा व्यापार करण्याची सुविधा मिळावी याकरिता परराष्ट्र धोरणर अनुकूल बनवण्याचा प्रयत्न करणार असल्याच डॉ जयशंकर यांनी यावेळी बोलताना सांगितलं

त्याचप्रमाणे नगदी समायोजन सुविधेअंतर्गत रिव्हर्स रेपोदर साडेपाच टक्के आणि मार्जिनल स्टँडिंग सुविधा आणि बँक दर सहा टक्के केला आहे रिझर्व बँकेचे गर्व्हनर शक्तिकांत दास यांनी म्हटलं आहे की रिझर्व बँक गैर बँकिंग वित्तीय क्षेत्रावर कडक देखरेख करत आहे त्याचप्रमाणे वित्तीय स्थिरता राखण्यासाठी आवश्यक असणाऱ्या अल्पकालीन मध्यम आणि दीर्घ उपाययोजना देखिल करण्यात येणार असल्याचं दास यांनी सांगितलं डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी बँकेनं आरटीजीएस आणि एनईएफटी करतांना लावण्यात येणारं शुल्क माफ करण्याचा निर्णय घेतला आहे

या योजनेमुळे जिल्ह्यातील नऊ पिकांना विमा संरक्षण मिळणार असून नैसर्गिक आपत्तीए किड आणि रोगाम्ळं न्कसान झाल्यास शेतकऱ्यांना भरपाई देण्यात येणार आहे कर्जदार शेतकाऱ्यांना पीक विमा बंधनकारक आहे तसंच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक आहे

जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पंतप्रधान पीक विमा योजनेचा लाभ घ्यावाए असं आवाहन कृषि विभागामार्फत करण्यात आलं आहे

त्यावेळी भंडारी अध्यक्षस्थानावरुन बोलत होते यावेळी सर्वोकृष्ट प्रशिक्षणार्थी म्हणून अजित डफळ यांना प्रस्कार देउन गौरविण्यात आलं

संविधानाचा विकासात्मक कल्याणकारी आणि सामाजिक न्यायाचा विचार लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी हे संमेलन आयोजित करण्यात आलं आहे नागपूर उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती किशोर रोही कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राहतील उद्घाटन शनिवारी सकाळी दहा वाजता ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ता पद्मश्री महाराष्ट्र भूषण डॉ अभय बंग यांच्या हस्ते होईल संविधानाच्या जागृतीसाठी भरीव योगदान देणारे व्यक्ती आणि संस्थांचा यावेळी डॉ भीमराव रामजी आंबेडकर संविधान सन्मान देऊन गौरव करण्यात येणार आहे पहिल्या दिवशी पाच विषयांवर परिसंवाद होईल आणि दुसऱ्या दिवशी समारोप होईल

सदर डाक अदालत मध्येए फक्त ज्या तक्रारीचे निवारण सहा आठवड्यामधे झाले नाही अशाच तक्रारीचं निवारण करण्यात येईल विशेषतः टपालए स्पीड पोस्टए डाक वस्तूए पार्सलए काउंटर सेवाए बचत बँक आणि मनी ऑर्डर यावाबत उद्धवलेल्या तक्रारी विचारात घेतल्या जातील

या आराखड्यातील कामं आंतरराष्ट्रीय दर्जाची होतील याची काळजी घेतली जाणार असल्याचं अर्थ आणि नियोजनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज सांगितलं म्नगंटीवार म्हणालेए महात्मा गांधींच्या जीवनपटावर आधारित विविध घटना प्रसंग आराखड्यातील कामात साकारले जात आहेत हे काम करताना या ऐतिहासिक घटनांची माहिती त्या खाली देण्यात येईल

स्वच्छता हा गांधीर्जीच्या जीवनशैलीचा आधार होता हे लक्षात घेऊन वध्यात सॅनिटेशन पार्क उभारलं जावं यासंदर्भात जगात कोणत्या नाविन्यपूर्ण कल्पना राबविल्या गेल्या हे अभ्यासलं जावंए असंही ते म्हणाले

नागपूर शहरात आज दुपारी तूरळक पावसाच्या सरी कोसळल्या तरीसुद्धा उष्णतेचा प्रकोप कायम आहे